राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातही परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन करण्यात आला आहे

न

दवाखान्यामध्ये औषधोपचाराकरीता येणा या रुग्णांमध्ये व डॉक्टरांमध्ये तपासणी करतेवेळी सोशल डिस्टंसींग राहावे यादृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये महानगरपालिका अमरावती मार्फत प्रोटेक्टीव्ह स्क्रिन पुरविण्यात आलेली आहे आरोगय विभागामार्फत सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये सदर स्क्रिन पुरविण्यात आलेली आहे

पुढच्या तारखेला सरकारचे उत्तर आल्यानंतर ही बंदी उठविण्याच्या विनंतीवर निर्णय दिला जाणार आहे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्देशाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे सरकारी वकील अँड सुमंत देवपुजारी यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करून याचिका खारीज करण्याची विनंती केली वाचकांना ई पेपर मिळत आहे ई पेपरवर बंदी नाही अशी बाजू त्यांनी मांडली परंत्र वृतपत्रे वितरणामध्ये वाचक व हॉकर्सचा एकमेकांशी संबंध येत नाही त्यामुळे सरकारची बंदी अतार्किक आहे याकडेही अँड चव्हाण यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले